पाच करार करण्यात आले

मुंबई इथं राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले

दहशतवादाविरूद्ध लढा देण्यास सौदी अरब भारताला सहकार्य करणार असून दहशतवादाला सहकार्य करणाऱ्या देशांवर दबाव आणण्यासाठी देखिल सौदी अरबचा भारताला पाठिंबा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं सौदी अरबचे युवराज मोहम्मद बिन सलमान बिन अब्दल असीझ अल सौद यांच्या सोबत आज पंतप्रधानांनी नवी दिल्ली इथं विविध विषयांवर चर्चा केली दरम्यान प्लवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पाश्वभूमीवर दहशतवाद ही मानवतेला धोकादायक असल्याचं पंतप्रधान पुढं म्हणाले सौदी अरब हा भारताचा सर्वात महत्वाच्या धोरणात्मक भागीदारांपैकी एक असल्याचं सांगत संरक्षण क्षेत्रात उभय देशांमध्ये सहकार्य वृद्विंगत करण्यात येणार असून आर्थिक संबंधात देखिल सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे दोन्ही देशांमध्ये संस्कृती आणि शेती सहीत विविध क्षेत्रात सहकार्य वाढवता येऊ शकतं असं सौदी अरबचे य्वराज म्हणाले तत्पूर्वी भारत आणि सौदी अरब दरम्यान पर्यटन आणि ग्रहनिर्माण यासह विविध क्षेत्रासाठी पाच करार करण्यात आले आजच्या काळात तंत्रज्ञानाचा जलदगतीनं विकास होत असून अशावेळी ऊर्जा आणि पर्यावरण यावर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे ऊर्जा आणि पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते आज नवी दिल्ली इथं बोलत होते पर्यावरण रक्षणाबाबत अंमलात आणता येतील अशी धोरणं तज्ज्ञांनी आखावीत असं आवाहनही त्यांनी केलं सगळ्या नागरिकांना परवडणाऱ्या दरात ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार वचनबद्व असल्याचं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी आपलं सरकार स्वच्छ उर्जेला सर्वाधिक प्राथमिकता देत असल्याचं सांगितलं स्वच्छ ऊर्जा ही शाश्वत ऊर्जेसाठी महत्वाची असल्याचं त्यांनी म्हंटलं भारतात झपाट्यानं प्रगती होत असून स्वच्छ ऊर्जा आणि पाणी याची उपलब्धता महत्वाची आहे सर्वोच्च न्यायालयानं आज रिलायन्स कम्युनिकेशनचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्यासह या समृहाच्या अन्य दोन कंपन्यांच्या अध्यक्षांना न्यायालयाची अवमानना केल्याप्रकरणी दोषी ठरवलं दरसंचार विषयक उपकरणं निर्माण करणाऱ्या एरिक्सन या कंपनीची पाचशे पन्नास कोटी रुपये इतकी थकित रक्कम देण्याचा न्यायालयाचा आदेश अंबानी यांनी हेतूपूर्वक न पाळल्याचं नमूद करत न्यायालयानं हा निर्णय दिला असून ही रक्कम चार आठवड्यात चुकती करावी अन्यथा तीन महिन्यांचा कारावास भोगावा लागेल असा इशारा दिला आहे रिलायन्स टेलीकॉम आणि रिलायन्स इन्फ्राटेल या कंपन्यांनी प्रत्येकी एक कोटी रुपये न्यायालयाच्या नोंदणी विभागात चार आठवड्यात जमा करावेत असा आदेशही न्यायालयानं दिला असून असं न केल्यास या कंपन्यांच्या अध्यक्षांना एक महिन्याचा कारावास भोगावा लागेल असं स्पष्ट केलं आहे आशिया खंडातल्या बहप्रतीक्षित अशा एरो इंडिया या दविवार्षिक हवाई कवायतीच्या बाराव्या पर्वाला बंगलूरुच्या येलहंका वाय्सेना केंद्र परिसरात संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज उद्घाटन केलं सरकारनं संरक्षण क्षेत्रात थेट परदेशी ग्ंतवण्कीला शंभर टक्के परवानगी दिल्याची माहिती देताना सीतारामन यांनी ग्तवणूकदारांनी संरक्षण क्षेत्रात ग्तवणूक करावी असं आवाहन यावेळी केलं या जागतिक कार्यक्रमात यावर्षी विक्रमी संख्येनं विमानं सहभागी होत आहेत पाच दिवसांच्या या उपक्रमात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परिषदेसह स्टार्ट अप तंत्रज्ञान महिला वैज्ञानिक यासंदर्भातले विविध कार्यक्रम होणार आहेत शेवटच्या दिवशी तेजस राफेल सारस सारंग आणि योकोलेव्ह या विमानांची हवाई प्रात्यक्षिकं सादर होणार आहेत देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये विदयाश्र्यांना उच्च प्रकारचं डिजीटल शिक्षण देण्याचा उद्देशानं सरकारनं ऑपरेशन डिजीटल बोर्डची स्रूवात केली असल्याचं केंद्रीय मन्ष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्ली इथं सांगितलं शिक्षणाच्या या माध्यमातून शैक्षणिक ग्णवत्तेत वाढ होईल असंही त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं या उपक्रमाद्वारे येत्या तीन वर्षात इयत्ता नववी दहावी आणि अकरावीसाठी विद्यालयं आणि विद्यापीठात दोन लाख वर्गांमध्ये डिजीटल बोर्ड लावले जातील असंही जावडेकर म्हणाले या माध्यमातून उच्च प्रतिचं शिक्षण शिक्षणक्षेत्रात नव्या संधी तसंच शिक्षणाचा आदान प्रदानातील नवा मार्ग मिळेल असं ते म्हणाले राज्यातील जलय्क्त शिवार अभियानमध्ये झालेल्या कामांची दखल राष्ट्रीय पातळीवरून घेण्यात आली आहे

याचबरोबर विविध गटातील दहा प्रस्कार महाराष्ट्राला मिळाले असल्याची घोषण केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयानं आज केली आहे

तसंच या कामांम्ळे अनेक गावांतील भूजल पातळीत वाढ होऊन पाण्याची टंचाई दूर झाली आहे गेल्या वर्षात टँकरच्या संख्येतही घट झाली होती राज्य सरकारच्या या कामाची दखल केंद्र सरकारच्या राष्ट्रीय जल प्रस्कारामध्ये घेण्यात आली आहे या प्रस्कारात सर्वोकृष्ट राज्य म्हणून महाराष्ट्राची निवड करण्यात आली आहे विदर्भातील गावांची निवड काही प्रस्कारांसाठी झाली आहे महाराष्ट्राच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त करुन म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व संबंधित घटकांचे अभिनंदन केलं आहे फडणवीस म्हणाले की महाराष्ट्राला द्ष्काळम्क्त करण्यासाठी जलय्क्त शिवार अभियान अत्यंत महत्त्वाचं योगदान देणारं ठरलं आहे आज म्ंबई इथं राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले

यासोबतच मुदा आणि जलसंधारण विभागाअंतर्गत नागपूर इथं मुख्य अभियंता तसंच अप्पर आय्क्त जलसंधारण या कार्यालयाच्या निर्मितीसह राज्यातील जलसंधारणामध्ये स्सूत्रीकरण करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला तसंच तंत्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत असलेल्या सर्व शासन आणि शासनअन्दानित महाविद्यालयं तंत्रनिकेतन डॉ

तसंच एम पी एस सी

यासोबतच आणखी काही निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ग्रामीण भागातील रुग्णांना ग्रामीण भागात मोठया उपचार आणि शत्रक्रियांची सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे मोठया शहरात जाऊन शस्त्रक्रिया करण्यासाठी केद्र सरकारनं आय्ष्यमान भारत योजना सुरु केली आहे या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केलं वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालय इथं केद्र सरकारच्या आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालय आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं आयोजित भव्य रोगनिदान उपचार आणि आरोग्य प्रदर्शनी महामेळाव्याचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते

विद्याश्र्यांनी निर्भयपणे आणि आत्मविश्वासानं परिक्षेला सामोरं जावं सर्व विदयाश्र्यांना माझ्या श्भेच्छा

स्ट्रान्झा मेमोरिअल म्ष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या निखत झरीन आणि मीनाक्मारी देवीनं सुवर्ण पदक प्राप्त केलं आहे

भारताच्या अन्य तीन स्पर्धकांना कांस्य पदक मिळालं